इयत्ता दहावीच्या परीक्षेचा जंगी निकाल राफेल फ्रांसमधून निघालेली पहिली पाच राफेल विमानांची त्कडी काल द्पारी हरियानातील अंबाला हवाई तळावर दिमाखात दाखल झाली भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरीया आणि हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख एअर चिफ मार्शल बी सुरेश यांनी अंबाला तळावर या तुकडीचं स्वागत केलं देशाचं संरक्षण करण्यासारखं दूसरं प्रण्य नाही राष्ट्र संरक्षणासारख दूसरं व्रत नाही अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल लढाऊ विमानांचं भारतात स्वागत केलं आहे भारतीय सैन्य दलात राफेलचा समावेश होणं म्हणजे देशाच्या संरक्षण इतिहासातील नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटर संदेशांतून व्यक्त केले कोविड संकटकाळातही ही लढाऊ विमानं वेळेत भारतात दाखल झाल्याबद्दल राजनाथ सिंग यांनी फ्रांस सरकार आणि दसॉ कंपनीचे आभार मानले शत्र्च्या काळजात धडकी भरवणारी जगातल्या सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेली राफेल विमानं भारतीय हवाई दलात समाविष्ट होत असल्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना ही माहिती दिली

या धोरणाद्वारे शिक्षण मंडळांच्या परीक्षांचं महत्त्व कमी करण्यात आलं असून वास्तविक ज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे या धोरणामध्ये किमान इयत्ता पाचवीपर्यंत आणि आठवी आणि त्यानंतरही प्राधान्याने मातृभाषा स्थानिक भाषा अथवा प्रादेशिक भाषा हे शिकवण्याचे माध्यम असावं यावर भर देण्यात आला आहे प्रगती प्स्तक केवळ ग्ण आणि शेरे असं मर्यादित न राहता कौशल्य आणि क्षमता यांचा अहवाल असेल नवीन धोरणान्सार शिक्षकांची भरती सक्षम आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल शिक्षकांची बढती गुणवत्तेवर आधारित असेल हे नवीन शैक्षणिक धोरण नव भारताच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी दिली आहे

राज्य केंद्र शासित प्रदेश तसंच केंद्र सरकारची विविध मंत्रालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे निर्देश जारी करण्यात आले आहेत नवीन निर्देशांनुसार नागरिकांच्या रात्रीच्या जाण्या येण्यावारचे निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत पाच ऑगस्टपासून आरोग्य मंत्रालयांच्या नियमांनुसार व्यायामशाळा योग वर्ग उघडण्याची परवानगी देण्यात येऊ शकते

प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सामाजिक राजकीय खेळ मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमांना सुधारित निर्देशांनुसार अनुमती देण्यात आली आहे राज्यांतर्गत प्रवासी तसंच माल वाहतुकीवरील निर्बंधही उठवण्यात आले आहेत सुरक्षित अंतर आणि आरोग्य दिशानिर्देशांचं पालन करत स्वतंत्र्यदिन समारंभ आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे

त्यासंबंधात महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजीव कुमार यांनी काल एक अधिसूचना जारी केली

मोठ्या समूहाच्या कार्यक्रमावरील बंदीमात्र कायम राहणार आहे

देश कोविड देशातली सर्व राज्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी राबवलेल्या चाचणी पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीमुळे देशातीलकोरोना बाधितांचा मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी ठेवण्यात भारताला यश आलं आहे जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत भारताच्या कोरोना बाधितांच्या मृत्यूदरात दिवसागणिक घटच होत आहे

ठाकरे दरम्यान पूणे आणि परिसरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रण्यात येत आहेत स्थानिक प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे

नऊ विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे

कोरोंना संसर्गामुळे यंदा भूगोल आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणारी कार्य शिक्षण विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली होती या दोन विषयांना इतर विषयातील सरासरी गुण आणि लेखी तोंडी प्रात्यक्षिक यांचे सरासरीचे गुण देण्यात आले

या उपाययोजनांमुळे कंत्राटदारांकडे रोकड सुलभता येऊन विकास कामांना चालना मिळ् शकेल

धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळीत समतोल आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित निकषानाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातल्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी रुरल मार्टच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यातून या महिलांच्या सक्षमीकरणाला आणखी चालना मिळण्यास मदत मिळेल असं मत महिला आणि बाल विकास मंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी काल गोंदिया इथ व्यक्त केलं जिल्ह्यातला महिला आणि बालविकास विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या

उस्मानाबाद तुळजापूर आणि लोहारा या तीन ठिकाणी तालुकास्तरावर असं उद्योग केंद्र सुरु करण्यात येणार आहे ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून उमेद अंतर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहाच्या वतीने सुरू असलेल्या अकृषी उद्योगांना चालना देणे उद्योगांचा विकास आराखडा तयार करणे या उद्योगांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे पॅकिंग ब्रॅडिंग मार्केटिंग बँकांशी समन्वय ठेवून पतपुरवठा करणं ह्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत

त्यातून उद्योजकांना उद्योजक आराखडे तयार करून देणे त्यानुसार बँकांचा वित्तीय पतप्रवठा भांडवल उभारणेसह सर्व मार्गदर्शन आणि पाठबळ देण्याचे कार्य केले जाणार आहे त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळवून महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण आर्थिक परिवर्तनाला गती मिळणार आहे

भात शेती वाढतं शहरीकरण आणि शेतीचं क्षेत्र घटत गेल्याने रायगड जिल्ह्यातलं भाताचं क्षेत्र देखील कमी होत गेले यंदा जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर भातलागवड होईल असा अंदाज आहे रायगडमधल्या भात लागवडीबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

उर्वरित कामं या आठवड्यात पूर्ण होतील असा अंदाज आहे यंदा लॉकडाऊनमूळे चाकरमाने गावी आलेले असल्याने मजूरांची समस्या जाणवली नाही गेली काही दिवस खलाटीत उमटणारे आंबवण्यांचे सूर आता हळूहळू विरळ होताना दिसत आहेत ज्या ठिकाणी भातलावणी झाली आहे तेथील पिकं उत्तम आहेत नेहमीची खोड आळी यंदा भातपिकावर दिसत नाही त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल अशी शेतकरयांना आशा आहे

आत्महत्या मराठी चित्रपट सृष्टीतील यूवा अभिनेता आशुतोष भाकरे यांनी काल नांदेड इथं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे काप्स उत्पादक शेतकऱ्या समस्येवर आधारीत भाकर या मराठी चित्रपटात आशुतोष यांनी पत्रकाराची भूमिका केली होती व्याघ्र दिन आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेनं काल वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातल्या शक्ती या वाघाच्या दिनचर्येचं आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचालींचं थेट प्रक्षेपण महानगरपालिकेच्या समाजमाध्यमावरून संध्याकाळी केलं वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जालना जालना शहरासह ताल्क्यातल्या काही भागात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाले द्थडी भरून वाहिले अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात बह्तांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात त्रळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तूम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार